नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत कोणताही उमेदवार विजयी होण्यासाठीची आवश्यक मतं पाचव्या फेरीअखेरही पूर्ण करू शकला नाही त्यामुळे आता पहाटेपासून दुसऱ्या पसंतीची मतं मोजण्यास प्रारंभ झाला आहे

ध्रळे नंदरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही या प्स्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले सदस्य खासदार आमदार यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचं मार्गदर्शन सर्व मंत्र्यांचं सहकार्य आणि जनतेचा विश्वास लाभल्यानं गेल्या वर्षभरात समर्थपणे काम करता आलं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केल

याआधी हे अधिवेशन येत्या सात तारखेपासून नागपूर इथं होणार होतं कोरोना विषाणू संसर्ग प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला

विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उपसभापती डॉ

ते काल मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलत होते अतिवृष्टी चक्रीवादळ मराठा आरक्षण यासह अनेक मुद्यांवर विधिमंडळात चर्चा होण्याची तसंच या मुद्यांवर सरकारचं धोरण स्पष्ट होण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले मात्र सरकारनं पुन्हा एकदा अधिवेशन पुढे ढकललं आणि दोन आठवड्यांचं अधिवेशन घेणं आवश्यक असताना फक्त दोन दिवसाचं अधिवेशन घेणं ही गंभीर बाब असून सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका फडणवीस यांनी केली पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागप्रात घेण्याची मागणी फडणवीस यांनी यावेळी केली

पोलिसांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं इतर समाजांना आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला विरोध केला जाईल असा इशारा माजी खासदार समीर भ्जबळ यांनी यावेळी दिला

सर्व संबंधित पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे

ते काल महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते

गुलाटी यांची महाशियां दी हट्टी म्हणजेच एमडीएच ही कंपनी ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी देशातली आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुलाटी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केल आहे

दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर हिंगोली शहरामध्ये महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली लातूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं धुळे जळगाव बुलडाणा नाशिक मुंबई इथंही आंदोलन करण्यात आलं दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी या कृषी कायद्यांचा विरोध आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपला पद्मविभूषण पुरस्कार काल परत केला

त्याचबरोबर इतर आवश्यक व्यवस्थाही महापालिका करत आहेत या अन्षंगानं अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काल चैत्यभूमी आणि परिसराची पाहणी केली

औरंगाबाद आणि जालना इथं काल प्रत्येकी तीन तर बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी डिसले यांचं अभिनंदन केलं आहे

भारतीय वेळेन्सार द्पारी एक वाजून चाळीस मिनिटांनी सामना सुरू होईल टी ट्वेंटी मालिकेनंतर चार कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यात होणार आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त काल उस्मानाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग आघाडीतर्फे जिल्ह्यातल्या दिव्यांग उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला